विश्व संस्कृत दिनानिमित्त सर्व विद्यापीठांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन

भारत एयर फायबर केंद्रीय दूरसंचार मनुष्यबळ विकास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महाराष्ट्रातील अकोला इथं बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचं काल उद्घाटन केले यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांना मागणीनुसार वायरलेस इंटरनेट जोडणी मिळतील

यामध्ये अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग उपलब्ध असेल या व्यतिरिक्त बीएसएनएलने या अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक तसंच बेरोजगार तरुणांना महसुलात वाटा देण्याबाबत करार केला असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देत आहे ते दरमहा सुमारे एक लाख रुपये नियमित मासिक उत्पन्न मिळवून त्याद्वारे केंद्राच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वावलंबी बनू शकतील

आणि त्यामुळे आमचा ग्रामीण भाग दूर्गम भाग किंवा शहरातलाही असा काही भाग असतोकी तिथं वारंवार त्या केबल तुटत राहतात व प्रश्न निर्माण होतात तर त्यांच्यासाठी हिविशेष सुविधा आहे त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील शेतकरी असतीलग्रामीण भागातील मोठे व्यवसाय उद्योग असतील किंवा आमचे जे प्रशासन आहे ग्रामपंचायत वगैरे अशा ठिकाणी याचा विशेष फायदा होणार आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पंतप्रधान पीक वीमा योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं

सर्वांत कमी नीचांकी नोंदणी मेघालयात आहे

पीक विम्याला राज्यात सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यातून मिळाला असून आहे त्याखालोखाल नांदेड औरंगाबाद जालना परभणी लातूर अहमदनगर हिंगोली सोलापूर आणि अमरावती विभागातील ब्रलडाणा जिल्हयात या योजनेला समधानकारक प्रतिसाद लाभला इतर जिल्हयांत मात्रअपेक्षेच्या तुलनेत खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे या योजनेला सर्वांत कमी प्रतिसाद रायगड जिल्हयातून मिळाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

रुग्ण बरे झाल्याची आत्तापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे

रुग्णालयांच्या वार्डमध्ये मोबाईल फोन्स वापरण्यास परवानगी आहे परंतु काही रुग्णांच्या नातेवाईकांनी अशी परवानगी रुग्णालय प्रशासनांकडून नाकारण्यात येत असल्याबद्दल तक्रारी केल्यानंतर केंद्रानं हे पत्र पाठवलं आहे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव आली आहे आरंभिक लक्षणं दिसल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करवून घेतली होती

विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व विद्यापीठांना यानिमित्त समयोचित कार्यक्रम आय़ोजित करण्यास सांगितलं आहे रक्षा बंधनाच्या तिथीला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येत असतो

आकाशवाणीवरून प्रथमच बह्जन भाषा संस्कृत भाषा या विशेष कार्यक्रमाचं आज प्रसारण करण्यात आलं संस्कृत भाषेची महती आणि तिचं शिक्षण कशा पद्धतीने करता येईल याबाबत नागपूरच्या धरमपेठ शिक्षण संस्थेतील निवृत्त संस्कृत अध्यापक सुरेंद्र कुबेर यांनी आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं

आज देशभर हा सण साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम वेकैय्या नायडू यांनी देशातील जनतेला रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी बहिणीने भावाला बांधलेल्या राखीच्या बंधनातून एकमेकांप्रती प्रेमाची दायीत्वाची भावनाही बद्ध होत असते असं म्हंटल आहे तर महिलांच्या हिताचं रक्षण करणारा आणि त्याहिताला बळकटी देणारा असा हा आगळा वेगळा उत्सव आहे असा संदेश उपराष्ट्रपतींनी दिला आहे दरवर्षी आढळून येणाऱ्या चिनी बनावटीच्या राख्या या वर्षी बाजारपेठेतून हद्दपार झालेल्या दिसून येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेला प्रतिसाद म्हणून आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत अनेक दुकानदारांनी स्थानिक तसंच स्वयं बचत गटाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या राख्या विक्रीला प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे हवामान बुद्धिमत्ता हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे त्यासाठी देशभरातील संशोधक गटांनी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे या प्रस्तावांची छाननी केली जाईल असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

सध्या या अंदाजासाठी हवामान विभागातर्फे रडार आणि उपग्रहावरील छायाचित्रांचा उपयोग केला जातो विजांच्या कडकडाटासह होणारा मुसळधार पाऊस अतिवृष्टी चक्रीवादळं ध्वळीची वादळं यासारख्या घटनांबद्दल अतिशय अल्पकालीन अंदाज वर्तवला जातो आणि तो अधिक अचूक राहिल्यास त्यापासून होणारं नुकसान टाळण्यासही मदत होते हे लक्षात घेऊनच हा अंदाज अधिक अचूक ठरण्यासाठी कृत्रिम ब्रद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे

त्यामुळे अडचणींचा विचार करून अन्न सुरक्षा विषयक परवान्यांचं नुतनीकरण करण्यास मुदतवाढ द्यावी अशी या क्षेत्रातील व्यापारी संघटनांच्या महासंघाने सातत्यानं केली होती

अगरबत्ती अगरबत्ती उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी एक रोजगार निर्मिती कार्यक्रम मंजूर केला आहे देशाच्या विविध भागातील बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांसाठी रोजगार निर्मितीच्या उद्देशाने खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहिम नावाचा हा कार्यक्रम आहे त्यासाठीचं प्रशिक्षणही कारागिरांना देण्यात येईल

पालघर भात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या भानपुर इथं तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भात पिक क्रॉप सॅप अंतर्गत शेतीशाळेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं या शेती शाळेत एस आर टी पद्धतीनं भात लागवड चार सूत्री पद्धतीनं भात लागवड पट्टा पद्धतीनं भात लागवड या प्रात्यक्षिकांची प्रत्यक्ष पहाणी करून क्रषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं तसचं भातावर पडणाऱ्यां कीड रोग व्यवस्थापणा बाबत ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं

स्तनपान ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो वाशिम जिल्ह्यातही स्तनपान सप्ताहाला प्रारंभ झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आहार तज्ज्ञ डॉ सुनिता लाहोरे यांनी स्तनदा मातांना स्तनपानसंदर्भात मार्गदर्शन केले केशवराव भोसले संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेतर्फे पहिल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचा शुभारंभ अमरावती इथं संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काल झाला केशवराव भोसले यांनी आपल्या कलेतून सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटविला त्यांचं हे कार्य तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा सांस्कृतिक परिषदेचा उपक्रम महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं हा महोत्सव नऊ ऑगस्टपर्यंत चालणार असून रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल त्यात असेल फेसब्कवर हे कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहेत निधन टोपे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मात्ःश्री शारदाताई टोपे यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी चार वाजता अंबड तालुक्यातील अंकुशनगर इथल्या सहकारी साखर कारखान्याच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ग्टखा ग्रजरात मधून महाराष्ट्रातील मुंबई तसंच अलिबाग इथं विक्रीला आणण्यात येत असलेला गुटखा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल ठाण्यात हस्तगत केला जप्तकरण्यात आलेल्या मालाची किंमत वीस लाखांहून जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनीसांगितलं

क्रिकेट देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळअर्थात बी सी सी आय नं सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती जारी केल्या आहेत यानुसार स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर क्रिकेट प्रशिक्षण सुरु करता येईल

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश सर्व ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार